या परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते ट्रम्प यांनीही पंतप्रधानांच्या भूमिकेचं समर्थन केलं असून काश्मीर मुद्दा भारत पाकिस्तान एकत्रितपणे सोडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे

बॅकेनं काल मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे बिमल जालन समितीनं केलेल्या शिफारशी बॅकेनं स्वीकारल्यामुळे हा निर्णय धेण्यात आला

अतिरिक्त तरतूदींची ही रक्कम आर्थिक भांडवल आराखड्यानुसार निश्वित करण्यात आली आहे रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे महसुली तूट न येता अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या केंद्राच्या धोरणाला बळ मिळणार आहे

चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला

श्रम नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं शहा यांनी काल नवी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली या राज्यांचा विकास आणि सुरक्षेसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरीक शास्त्र विभागानं आयोजित केलेल्या जनरल बी सी जोशी स्मृती व्याख्यानात हिंद महासागरातील बदलती आव्हानं आणि भारताच्या दृष्टीने आवश्यक सागरी सुरक्षा या विषयावर ते बोलत होते दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद त्यांच्या सदस्यांना समुद्रामार्गे भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत असल्याधी माहिती गृप्तचर विभागाकडुन मिळालेली आहे मात्र कोणत्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे असा विश्वास अँडमिरल करमबीर सिंग यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला तट रक्षक दल समुद्री पोलीस नौदल आणि राज्य शासनाच्या यंत्रणा समन्वय साधत एकत्रितरित्या काम करत आहेत असं ते म्हणाले अजित पवार राज्य सहकारी बँकेतल्या कथित कर्ज वितरण गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीये नेते अजित पवार यांच्यासह इतर काही नेत्यांवर मुंबईच्या एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी या सर्वावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठानं दिले होते

अतिवृष्टीमुळे या मार्गावरच्या रस्त्यांची द्रवस्था झाली होती मात्र गणेशोत्सवासाठी हे रस्ते युद्ध पातळीवर द्रुस्त केले जात आहेत असं पाटील म्हणाले

याबाबत स्थापन केलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत ते बोलत होते विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय आल्यानंतर याबाबत प्रन्हा सविस्तर बैठक होईल आणि त्यानंतरच अधिकृत मसूदा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती तावडे यांनी दिली

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून केंद्र शासनाच्या शेतकरी मानधन योजनेची माहिती राज्यातील बंजारा समाजातील शेतकऱ्यांना व्हावी या योजनेच महत्व त्यांना समजून त्याचा फायदा व्हावा या ऊद्देशान वाशिम जिल्ह्यातील मानोऱ्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे बजारा बोलीभाषेतून बजारा बहल भागांत शेतकरी मानधन योजनेचा प्रचार करीत आहेत यासाठी त्यांनी ध्वनी चित्रफीत ही तैयार करून वितरित केली यात विशेष म्हणजे कांबळे यांची मातृभाषा बजारा नाही

यात्रा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे जनतेशी संवाद साधण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते संपूर्ण राज्याचा दौरा करताना दिसत आहेत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे स्थगित केलेली भाजपाची महाजनादेश यात्रा काल अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथून पुन्हा सुरु झाली आगामी निवडणुकीत जनता भाजपाला भरभरून मत देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला तर राज्य सरकारची फसवी धोरणं उघडी पाडण्यासाठी कॉप्रेसच्या महापर्दाफाश यात्रेलाही काल अमरावतीमधून सुरुवात झाली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मूंडे आणि खासदार डॉ अमोल कोल्हे हेही सध्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राज्याच्या विविध भागाला भेटी देत आहेत सांगली अपडेट वित्त प्रवठा कंपन्यानी प्रग्रस्त कृटुंबांकडुन बेकायदेशीर पद्धतीनं कर्जवसुली करू नये अन्यथा त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला ते काल सांगलीत बातमीदारांशी बोलत होते

नवी मुंबईतल्या कोकण भवन इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते कोकणात भाता व्यतिरिक्त रब्बी पिकांचं उत्पादन घेतलं जावं यासाठी कडधान्ये आणि बियाणे वाटप केलं जाईल तसंच कोकणात रोजगारनिर्मीतीच्या दृष्टीनं कृषी पर्यटनासाठी नवीन योजना तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं काल सुमारे चार लाख भाविकांनी श्री नागनाथाचं दर्शन घेतलं निधन पालघर जेष्ठ समाजवादी नेते पालघरचे माजी आमदार पालघर मित्र साप्ताहिकाचे संस्थापक संपादक आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे विश्वस्त नवनीतभाई शाह यांचं काल रात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं

हवामान् मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली